मानव केंद्रीत भविष्य या विषयावर आधारीत या दोन दिवसीय परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध देशांचे प्रमुख आणि त्विर आमंत्रित उपस्थित राहणार आहेत जागतिक अर्थशास्त्र वाणिज्य व्यापार गुंतवणूक पर्यावरण बदल डिजिटल अर्थक्रांती आणि संशोधन शाश्वत ऊर्जा आदी विषयांवर चार भागांमधे चर्चासत्र होणार आहेत या परिषदेच्या निमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काही महत्वाच्या देशांच्या प्रमुखांना भेटणार आहेत जागतिक आणि द्वीपक्षीय संबंधातील महत्त्वाच्या विषयावर ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी देखील संवाद साधणार आहेत चीनचे अध्यक्ष शी जीनपिंग तसंच रशिया चे अध्यक्ष व्लादिमिर प्रतीन यांच्यांशी देखील ते चर्चा करणार आहेत या परिषदेच्या औपचारिक उद्घाटना आधी त्यांची जपानचे प्रधानमंत्री शिंजो अध्यआणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर त्रिपक्षीय चर्चा झाली या चर्चेमधे या समुहातलं भारताचं महत्व अधोरेखित केल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी ट्टविट करुन दिली काल अधि यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत मोदी यांनी जागतिक अर्थशास्त्र आर्थिक गुन्हे आपत्ती व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर चर्चा केली येत्या ऑक्टोबरमधे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे जपानचे राजे नरुहितो यांच्या राज्यभिषेक समारंभात उपस्थित राहणार असल्याची माहिती मोदी यांनी दिली या बैठकीनंतर प्रधानमंत्र्यांनी जपानमधे कोबे क्रि भारतीय समुदायाशी संवाद साधला

या कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांची माहिती देणा या आणि ते उपचार पूर्ण करतील याची काळजी घेणा या खाजगी क्षेत्रातल्या आरोग्य सुविधा पुरवठादारांना आर्थिक सहाय्य दिलं जाईल उपचार काळात आवश्यक पोषण आहारासाठी रुग्णांना थेट लाभ हस्तांतरणही या उपक्रमात केल जाईल असं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे अमेरिका आणि भारत यांच्यातल्या व्यापारविषयक वादामध्ये जागतिक व्यापार संघटनेच्या तक्रार निवारण समितीनं भारताच्या बाजूनं निर्णय दिला आहे अमेरिकेच्या स्थानिक गरजा आणि अपारंपरिक उर्जा क्षेत्रात त्यांच्या आठ राज्यांनी दिलेलं अनुदान जागतिक व्यापार नियमांच उल्लंघन असल्याचं जागतिक व्यापार संघटनेच्या समितीनं म्हटलं आहे अमेरिकेनं केलेले उपाय गअर्थात व्यापार आणि शुल्कविषयक सामान्य करारातल्या विशिष्ट तरतुर्दींना अनुसरून नसल्यायं या समितीनं नमूद केलं आहे

त्यामुळे या विधेयकाला संसदेची मान्यता मिळाली आहे लोकसभेत बुधवारीच हे विधेयक मंजूर झालं होतं

या सुधारणेमुळे गुतवणूक आणि रोजगार निर्मिती वाढल असं वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी राज्यसभेत या विधेयकावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं या दुरुस्तीमुळे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र देशात आणण्यात मदत होईल असं ते म्हणाले घाऊक किंमत निर्देशाकांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी सरकारनं एक कार्यगट स्थापन केला आहे निती आयोगाचे सदस्य प्रा

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या आर्थिक सल्लगारांचं कार्यालय हे या गटाचं नोडल ऑफीस असेल या कार्यगटाच्या शिफारसी आणि अहवाल आवश्यक कार्यवाहीसाठी पुढं पाठवण्याची प्रक्रिया हे कार्यालय करेल माजी प्रधानमंत्री पी

नरसिंह राव यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे नरसिंह राव हे थोर विद्वान आणि प्रशासकही होते

येत्या रविवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आकाशवाणीवरून देशवासीयांसमोर आपले विचार मांडणार आहेत प्रधानमंत्रीपदाची जबाबदारी दुसऱ्यांदा स्वीकारल्यानंतर मोदी यांचा हा पहिलाच कार्यक्रम असेल

जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या संपूर्णपणे देशी बनावटीच्या पृथ्वी दोन या अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राधी भारतानं यशस्वी चाचणी केली लष्कराच्या वापरासाठी केलेली ही चाचणी होती चंडीपूर शिल्या एकात्मिक चाचणी तळावर तिसऱ्या क्रमांकाच्या प्रक्षेपण संकुलात फिरत्या प्रक्षेपकावरून ही चाचणी घेण्यात आली

लिक्विड प्रॅपल्शन प्रणालीच्या साहाय्यानं हे क्षेपणास्त्र वाटचाल करतं

भारताच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली

आज दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे

जपानमध्ये टोकियो धिं पुढल्या वर्षी जुलै महिन्यात होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेच्या वेळी उष्ण्याचा त्रास होऊ नये म्हणून विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत स्पर्धेच्या अधिकाऱ्यांनी या उपायांची माहिती दिली यामध्ये जलतुषार फवारे थंड करणारे स्कार्फ आणि मॉर्निंग ग्लोरी फुलांच्या कुंड्यांचा समावेश आहे

जम्मू काश्मीरमध्ये बडगाम जिल्ह्यात क्रालपोरा भागात सुरक्षा दलांचं संयुक्त पथक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे या भागात दोन ते तीन दहशतवादी लपून बसले असल्याची शक्यता सुरक्षा दलांनी वर्तवली आहे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल श्रीनगरमधे उच्च स्तरीय बैठक घेऊन जम्मू आणि काश्मीरमधल्या कायदा सुव्यवस्थेचा आढावा येतला